केंद्र सरकारच्या माध्यमातून जपानमधील जायका कंपनीच्या अनुदानातून हे संवर्धनाचे काम होणार आहे जीएसटी बंद वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील किचकट तरतुर्दीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांच्या कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅट ने देशव्यापी संपाची हाक दिली होती त्यात दि पुना मर्घट चेंबर्ससह जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना किरकोळ विक्रेते संघटना तसंच वाहातूकदार संघटना सहभागी झाल्या होत्या त्याचा परिणाम म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीतील गुळ आणि भुसार बाजारातील लिलाव बंद होते

महोत्सवाच्या कार्यक्रमात कोणाताही बदल नसून फक्त तारखा बदलण्यात आल्याची माहिती डॉ जब्बार पटेल यांनी दिली आहे चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातूनही चित्रपटरसिकांना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे

ही भरती विभागवार होणार असून पुण्यातील मुख्य सैन्य भरती कार्यालयामार्फत पुणे अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर विभागात सैन्य भरती आयोजित केली जाणार आहे सैन्य भरती दरम्यान कोविड विषयक निकषांचे पालन करून स्थानिक नागरी प्रशासनाच्या मदतीने आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत

जयशंकर यांनी दिली आशिया इकोनॉमिक डायलॉग या तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जय्रशंकर बोलत होते पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने या परिषदेचे आयोजन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे

पणे औषध चिड्डी पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्दी खोकला फ्लू सदृश्य आजार असलेल्या व्यक्तीला डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नयेत अशा सूचना अन्न आणि औषध प्रशासनानं दिल्या आहेत सर्दी खोकला ताप ही कोरोनाची संभाव्य लक्षणे असून औषध विक्रेत्यांनी परस्पर औषधे न देता रूग्णांना कोरोना चाचणी करण्याविषयी मार्गदर्शन करण्याच्या सुचनाही परिसरातील औषध विक्रेत्यांना केली आहे

गेल्या वर्षी मार्च मध्ये प्ण्यात पहिला कोरोनाचा रूग्ण सापडला होता वर्षभरात कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे

मंडळ स्पर्धा महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं आयोजित मास्टर्स अँथलेटिक्स आणि जिल्हास्तरीय बँडमिंटन स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी दिली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे ही स्पर्ध पुढे ढकलण्यात आली असून नव्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत महिला क्रिकेट पूणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीनं मुलींच्या गटाची सद् शिंदे क्रिकेट लीग स्पर्धेत गायकवाड क्रिकेट अकादमी संघाने ए

या स्पर्धा विधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहेत हवामान पूणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होते द्पारनंतर आकाश अंशतः ढगाळ झाल्याचे दिसून आले

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहाण्याचा अंदाज पणे वेधशाळेने वर्तवला आहे